दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करत लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाईल राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची सुरु असलेली लगबग एकीकडे पूर तर दुसरीकडे दृष्काळी परिस्थिती अशा संमिश्र वातावरणात यंदाचा गणेशोत्सव साजरा झाला अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रख्रस्तांना मदत करत सामाजिक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा केला गणेश विसर्जनासाठी मुंबई पुण्यासह राज्यात सवंत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून बॉम्ब शोधक आणि नाशक पथकंही तैनात करण्यात आली आहेत ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मिरवणकीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जाणार आहे प्ण्यातली गणेश विसर्जन मिखणूक पाहण्यासाठी देश परदेशातले नागरिक पुण्यात दाखल झाले आहेत मानाच्या पाचही गणपती मंडळांची मिरवणूक सकाळी दहा वाजता महात्मा फुले मंडईतल्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून सुरू होईल पेठांमधले अनेक रस्ते आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत विसर्जन घाटांवरही सर्व तयारी झाली असून नागरिकांनी घरगुती गणपतींचं विसर्जन हौदांमध्ये करावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे मुंबई विसर्जन मुंबईतल्या गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी सुमारे पन्नास हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यातआले आहेत गिरगाव चौपाटी शिवाजी पार्क जूहु अक्सा वर्सोवा आणिमार्वे खेल्या समुद्र किनारा परिसरात लाखोंच्या संख्येने येणारी भाविकांची गर्दीलक्षात घेऊन साध्या वेशातील पोलीसही गस्तघालणार आहेत लातूर विसर्जन लातूर शहरात यंदा बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तीचं विसर्जन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरवर्षी लातूरमधल्या ज्या सहा जलसाठ्यांमध्ये गणेश विसर्जन केलं जातं त्यातल्या एकाही साठ्यात यंदा पाण्याचा थेंबही शिल्लक नाही

मतदार संख्या राज्यातील मतदारांच्या संख्येत लोकसभानिवडणुकीच्या तुलनेत आठ लाख मतदारांची वाढ झाली आहे अशी माहिती राज्याचे मुख्यनिवडणूक आयुक्त बलदेव सिंह यांनी काल मुंबईत दिली

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरामुळेकागदपत्रे नष्ट झालेल्या मतदारांना विनामूल्य मतदार ओळखपत्रे देण्याची कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं औरंगाबाद घोषणा औरंगाबाद शहरासाठी जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे

रावते नवा मोटार वाहन कायदा लाग करण्याबाबत केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आलं असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल मुंबईत सांगितलं या कायद्यातील काही दंडात्मक तरतूर्दीबाबत आपण केंद्राला आपलं मत कळवलं असल्याचं ते म्हणाले नवी मंबई सिडकोतर्फे उभारण्यात आलेल्या मेट्रो रेल्वेचीचाचणी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घेण्यात आली नवी मुंबई मेट्रोचापहिला टप्पा बेलापूर पेंधर मार्ग असा आहे

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानाची सविस्तर माहिती घेण्यासाठी जागतिक बँकेच्या पथकानं मंगळवारी या भागाचा दौरा केला होता पक्षांतर काँप्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर नवी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी आपल्या अठ्ठेचाळीस नगरसेवकांसह भाजपामध्ये प्रवेश केला या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात

व्यावसायिक आणि उद्योजकांबरोबरते परिषदही घेणार आहेत ठाणे एप ठाणे महापालिकेनं तयार केलेल्या डीजी ठाणे या लोकप्रिय मोबाईल एपवरून प्रेरणा घेत अनेक शहरातल्या महापालिका त्या पद्धतीचं मोबाईल अॅप तयार करणार आहेतअशी माहिती ठाण्याचे पालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी काल दिली महापालिकेच्या विविध योजना आणि निर्णयांची माहिती देणारं हे अॅप सुमारे पावणे दोन लाख ठाणेकर वापरतात मधमाशी हल्ला हिंगोलीजिल्ह्यातील औंढा नागनाथ धिं काल अंगणवाडी सेविकांवर मधमाशांनी हल्लाकेला

सेविकांना दिलेलं मोबाईल एप समजावून घेत असताना बाजूला असलेल्याचिंचेच्या झाडावरील मोहोळातल्या माशा अचानकउडाल्या आणि त्यांनी अंगणवाडी सेविकांवर हल्ला केला गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आत्मसमर्पण केलेल्या एका नक्षलवाद्याचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे एटापल्ली तालुक्यात गिलनगुडा क्वें मंगळवारी ही घटना घडली पथनाट्य वाशिममध्ये उपप्रादेशिकपरिवहन कार्यालय आणि स्काऊट गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गतजनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आलं

गेल्या मंगळवारी या पूनर्वसन कामाचंभूमीपूजन करण्यात आलं

यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील नेर आगार बसस्थानकाच्या आधुनिकीकरण आणि दर्जावाढ कामाचा शुभारंभमहसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते काल करण्यात आला

लता मंगेशकर पुरस्कार राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीरझाला आहे

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेयांनी काल या पुरस्काराची घोषणा केली उषा खन्नाया भारतीय चित्रपट सृष्टीतल्या मोजक्यामहिला संगीतकारांपैकी असून व्यावसायिकदृष्टया यशस्वीसंगीतकार म्हणून ओळखल्या जातात दिल देके देखो या चित्रपटापासून त्यांनी संगीतदिम्दर्शनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली

हवामान गोंदिया चंद्रपूर आणि महाबळेश्वर या तीन ठिकाणी काल लक्षणीय पावसाची नोंद झाली पुढील चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक तर आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे

ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर